राज्याच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी आता सविस्तर बातम्या जन धन पंतप्रधान प्रधानमंत्री जनधन योजनेनं दारिद्र्य निर्मूलनाचे अनेक मार्ग खुले केले असून कोट्यवधी नागरिकांना लाभदायक ठरलेल्या या योजनेमुळे त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या योजनेला काल सहा वर्ष प्रर्ण झाली त्या निमित्तानं केलेल्या ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी या योजनेच्या यशासाठी झटणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे बँकिंग सुविधेचा लाभ देशातल्या सर्व नागरिकांना व्हावा या उद्देशानं सहा वर्षांपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यांनी परीक्षा घेण आवश्यक आहे आणि त्यात सवलत हवी असल्यास पूर्व परवानगी घेण आवश्यक आहे असं न्यायालायानं म्हटलं आहे अन्य याचिकाकर्त्यांसह शिवसेनेच्या युवा सेनेनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उदय सामंत म्ंबई दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं न्यायालयाच्या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल या मुद्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाशीही चर्चा करू असं ते म्हणाले

बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे

संजय भाटीया मुंबई मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी काल राज्याच्या उपलोकायुक्तपदाची शपथ घेतली राजभवन इथं झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकीसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर आज राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जाद्गार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस

यामध्ये प्रण्यासह राज्यातील क्रीडापट्र आणि संघटनांचाही सहभाग आहे

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्ण्याच्या लष्करी क्रीडा केंद्राचा तसंच लक्ष्य या स्वयंसेवी संस्थेचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे

एकीकडे खेळाडूंचा सन्मान तर दुसरीकडे खेल मंत्रालयाच्यावतीनं फिट इंडिया फ्रीडम रन या क्रीडा चळवळीचं आयोजन

थोडक्यात काय तर हा क्रीडा दिन केवळ एका दिवसा प्रता मर्यादित न राहता ही चळवळ व्यापक करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं आश्वासक पाऊल आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून श्रद्धा वार्डेसह सीमा चोरडिया ब्रलडाणा बुलडाणा जिल्ह्यातही क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम चर्चासत्र आणि वेबीनारचं आयोजन करण्यात आलं आहे यशस्वी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कौशलाचार्य या राष्ट्रीय प्रस्कारासाठी पूण्यातल्या यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेची निवड झाली आहे खासगी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अॅप्रेंटीस योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे

प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली आहे यामूळे कामगिरीच्या अनूषंगानं पूणे स्मार्ट सिटीचं क्रमवारीतलं मानांकन उंचावलं आहे

दादाजी भुसे पोखरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे आहे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे या प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास काम न करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी काल दिला वर्धा इथ आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते

अण्णांनी दिल्लीत येऊन आप सरकारच्या विरोधात भाजपानं सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हावं असं पत्र दिल्ली भाजपा अध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पाठवलं होतं त्यावर अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा सवाल केला आहे एल्गार एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला मधुमेह उच्च रक्तदाब असल्यामुळे तसंच भायखळा कारागृहात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे जामीन मिळावा ही विनंती उच्च न्यायालयानं अमान्य केली रायगड महाड इमारत दूर्घटनेतील बेघर झालेल्या रहिवाशयांना सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे

आंदोलन जालना भारतीय जनता पक्षाच्यावतीनं काल जालना औद्योगिक वसाहतीमधल्या बियाणे महामंडळाच्या कार्यालयासमोर बनावट सोयाबीन बियाण्याची होळी करून निषेध आंदोलन करण्यात आलं

तर सुरज साठे हा तट रक्षक दलाच्या प्रशिक्षणार्थींमध्ये पहिला आला निखिल कोटा हा उत्कृष्ट क्रीडापटू करंडकाचा मानकरी ठरला

कोरोना विषाणूच्या प्राद्भावामूळे हा कार्यक्रम साधेपणाने आणि सामाजिक अंतराचे नियम पळत पार पडला

विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या अंतर्गत यावर्षी परीक्षा मूद्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे

या कक्षातर्फे पदवी प्रमाणपत्रक गुणपत्रक आणि इतर साहित्याची छपाई केली जाणार आहे या परीक्षा मुद्रण कक्षाचं उदघाटन काल कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले

धरणातून आतापर्यंत आठ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे

पालघर जिल्ह्यातही काल पावसानं चांगली हजेरी लावली जिल्ह्यातली जवळपास सर्वच लहानमोठी धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून त्यातून विसर्ग सुरू आहे वैतरणा आणि पिंजाळ या मुख्य नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे नांदेड शहरालगतच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णूप्री प्रकल्पाच्या वरच्या धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार